त्यासाठीची वैद्यकीय संशोधन परिषदेची मान्यता मिळाली असल्याचं ते म्हणाले

सध्या राज्यात कोरोना रोगाचा झपाट्यानं प्रसार होत असून तो पुढील टप्प्यात पोहोचू नये यादृष्टीनं शासनाकडून आवश्यक ती सर्व उपाय योजना केली जात असल्याचं ते म्हणाले राज्यातील पुण्यासह काही जिल्ह्यातच कोरोनाचा फैलाव वाढत असला तरी सर्वच जिल्ह्याना आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली

त्यातील बहुतांश रुग्णांची परदेशातून आल्याची पार्श्वभूमी आहे परदेशातून येणाऱ्या नागरिकांना त्यांच्याच घरात विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत परंतु मुंबई आणि पुणे विमानतळावर येणारे आणि महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात जाणारे हे नागरिक स्थानिकांच्या संपर्कात येत आहेत पुण्यातील घटनांमध्ये हे प्रकर्षानं जाणवलं असून त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे घरी विलगीकरण करण्याऐवजी विलगीकरण कक्षात राहणे अनिवार्य करावे अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे

छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडतेसंघटना आणि कामगार संघटना यांची आज बैठक झाली या बैठकीमध्ये कोरोना विषाणूच्याप्रतिबंधासाठी करण्याजोग्या उपाययोजनांविषयी चर्चा करण्यात आली त्यानंतर बाजार दोनदिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला

कारवाई कोरोनाच्या साथीच्या पाश्र्वभूमीवर पुणे शहरातील रस्त्यावर थुकणाऱ्यांच्या विरोधातपालिका प्रशासनानं दंडात्मक कारवाई सुरु केली आहे

महापालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी आज ही माहिती दिली महामेट्रो कर्मचाऱ्यांना निरोगी वातावरण मिळावं यासाठी महामेट्रो सर्वोतोपरी प्रयत्नकरत आहे लेबर कॅम्प मध्ये कामगारांसाठी आरोग्य शिबिरे घेतली जात असून त्यांची नियमित तपासणी केली जातआहे कामगारांची संख्या जास्त आहे अशा सर्व कास्टिंग यार्डांवर बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे कास्टिंग यार्डमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व व्यक्तींच्या शरीराचं तापमान तपासलं जात आहे आणि कामाच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना सॅनिटायझर्स आणि मास्कपुरविले जात आहेत अशीमाहिती महामेट्रोच्या वतीनं देण्यात आली महामेट्रोचे कामगार डेक्कन महाविद्यालय ग्राउंड नाशिक फाटा किवळे वाघोली कृषी महाविद्यालय आणि वनाज येथील लेबर कॅम्प मध्ये राहत आहेत या सर्व ठिकाणी तज्ञ डॉक्टरांची सोय करण्यात आली आहे

बनावट सैनिटाइजर किंवा औषध विक्री करणाऱ्यांची माहिती पोलिसांना कळवावी अस् आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे एनडीए कोरोना विषाणुची लागण् होऊ नये म्हणून पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये खबरदारी घेतली जात आहे प्रबोधिनीत प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व कैडेट्स ना त्यादृष्टीने सूचना देण्यात आल्या असून पुढील काही दिवस प्रशिक्षण तसच सर्वाजनिक कार्यक्रम व्याखान रद्द करण्यात आली आहेत हवामान पुणे आणि परिसरात आजही अंशतः ढगाळ वातावरण होतं

उद्याही तापमानात फारसा बदल संभवत नाही असं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे